आर पी घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर वृत्तवाहिन्यांच्या मूल्यमापनास बी ए

सी

तात्पुरती स्थागिती माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ

पी जे

जागतिक विदयार्थी दिन म्हणून साजरी मान्यवरांकडून आदरांजली अर्पण

रुग्णांची संख्या जवळपास द्प्पट

कार्यपध्दती तयार

रेकॉर्डने घेतली नोंद टीआरपी टीआरपी अर्थात टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट्स घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रसारण प्रेक्षक संशोधन परिषद म्हणजे बीएआरसीनं दर आठवड्याला वृत्तवाहिन्यांना रेटिंग देण्याचं काम तात्प्रतं स्थगित केलं आहे

यात वृत्तवाहिन्यांच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक टीव्ही या वाहिनीच्या कर्मचाऱ्यांची चौकशी सुरु आहे कोणतंही गैरकृत्य केलं नसल्याचं रिपब्लिक टीव्हीचं म्हणणं आहे कलाम जयंती महान शास्त्रज्ञ आणि माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ

पी जे अब्द्रल यांची जयंती आज जगभरात जागतिक विद्यार्थी दिन म्हणून साजरी करण्यात येत आहे लोकशिक्षण जागतिक समुद्वी आणि शांतता ही यावर्षीच्या विद्यार्थी दिनाची मध्यवर्ती संकल्पना आहे भारतरत्न डॉक्टर कलाम यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली राष्ट्रपती आणि वैज्ञानिक म्हणून डॉक्टर कलाम यांनी देशाच्या प्रगतीत दिलेलं योगदान देश कधीही विसरणार नाही त्यांचं जीवन लाखो जणांना प्रेरणा देणारं आहे अशा शब्दांत मोदी यांनी कलाम यांना आदरांजली अर्पण केली डॉक्टर कलाम यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी आज मुंबई येथे मातोश्री निवासस्थानी त्यांना अभिवादन केले

कलाम यांच्या जयंतीनिमित्त साजरा केल्या जाणाऱ्या वाचन प्रेरणा दिनाच्या ठाकरे यांनी श्भेच्छा दिल्या आहेत वाचनातून जीवनाला योग्य दिशा देण्याची प्रेरणा मिळते म्हणून प्रस्तकांवर प्रेम करा असा संदेश डॉ कलाम यांनी आपल्या कृतीतून दिला आहे हा संदेश नव्या पिढीसाठी खूप मोलाचा आहे असेही म्ख्यमंत्र्यांनी म्हटले आहे

काल सलग तिसऱ्या दिवशी नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या जवळपास द्प्पट नोंदवली गेली आहे अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली

कोरोना प्रतिबंधासाठी स्रू असलेल्या जनआंदोलनाचा भाग म्हणून आता ऐकूयात ब्लढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांचा हा संदेश आपणा सर्वांनी काळजी घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे

आपण नेहमी कुठेही बाहेर पडतांना मास्क असेल सॅनिटायजर असेल वारंवार साबनाने हाथ धुण्याचं विषय असेल याचा अवलंबन आपण सर्वांनी केलं पाहिजे आपल्या घरातील लहान मूलं असतील किंवा वयोव्ह्व आई वडील असतील महिला असतील या सर्वाच्या संरक्षासाठी आपल्याला स्वतःहाला काळजी घेण्याची आवश्यकता आहे

ग्र इंजेक्शन औषध म्हणून वापरले जाते राज्यातील शासकीय रुग्णालयामध्ये हे औषध मोफत उपलब्ध करुन देण्यात येत आहे परंतु खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना हे औषध मिळत नसल्याच्या अथवा महाग मिळत असल्याच्या तक्रारी राज्यात मोठया प्रमाणावर येत होत्या त्यामुळे खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना निश्चित दरात रेमडीसीव्हर इंजेक्शन उपलब्ध केले जाणार आहे राज्यातील प्रत्येक जिल्हयात हे इंजेक्शन खाजगी औषधी केंद्रावर उपलब्ध करुन देण्यात येत आहेत

करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व मेट्रोस्टेशन जवळ थर्मल स्कॅनिंग सॅनेटाईजेशन स्विधा राहणार असून ज्या प्रवाशांना ताप खोकला सदृश्य लक्षण असतील त्यांना प्रवास करता येणार नाही

नेचर फाउंडेशन निसर्ग आणि पक्ष्यांच्या जवळ जाण्याच्या उद्देशाने वर्धा येथील बहार नेचर फाउंडेशन आणि नगरपालिकेच्या वतीने शहरपक्षी निवडणूक घेऊन विजयी पक्ष्याचे शहराच्या म्ख्यभागी शिल्प उभारण्याचे आश्वासन दिले होते

वध्यालगतच्या दत्तपूर टी पॉईंटवर शहरपक्षाचे भव्य शिल्प उभारुन मतदारांचे स्वप्न साकार केले आहे

या एसओपी निश्चित झाल्यावर सिनेमागृहे सुरु करण्याबाबत विचार करण्यात येईल असे म्ख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी आज सांगितले

यावेळी ठाकरे यांनी राज्यातील सिनेमागृहे लवकरच सुरू करण्याबाबत आश्वासन दिले महाराष्ट्रात आपण अनलॉक टप्प्याटप्प्याने करण्यामागे महाराष्ट्रात प्न्हा लॉकडाऊन करण्याची वेळ येऊ नये हाच उद्देश असल्याचेही ठाकरे यावेळी म्हणाले असे हिंदुस्तान समाचार या वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटले आहे

या मार्गदर्शक सूचनेची अंमलबजावणी करणे बंधनकारक राहील असे गोंदियाचे जिल्हाधिकारी दीपक कुमार मिना यांनी कळविले आहे

जिल्हाधिकारी एस राममूर्ती जिल्हा परिषदेचे म्ख्य कार्यकारी अधिकारी शणम्ख राजन यांनी क्टुंबाची तपासणी करून प्रत्यक्षरित्या अभियानाला सुरुवात केली अभियानाच्या पहिल्या यशस्वी टप्प्यानंतर हा टप्पा सुध्दा आरोग्य कर्मचारी आशा कार्यकर्ता यांनी यशस्वी करावा या मोहिमेदरम्यान घरी आलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रत्येक नागरिकाने सहकार्य करावे असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले डॉक्टर आंदोलन कोरोना महामारीच्या संकटकाळात वैदयकीय महाविदयालयामध्ये सेवा देणाऱ्या सहाय्यक प्राध्यापकांच्या सेवा नियमित नाही आणि आंतरवासित डॉक्टरांना नियमित कोरोना भत्ता देखील दिला जात नाही त्यामुळे यवतमाळमध्ये अस्थायी आणि आंतरवासिता डॉक्टरांनी आंदोलन प्कारत काम बंद करण्याचा इशारा दिला आहे अस्थायी डॉक्टरांनी दोन दिवस काळ्या फिती बांधून काम करीत आंदोलन सुरु केले असुन त्यांनी अधिष्ठात्याच्या कक्षासमोर निदर्शने केली आणि मागण्या मान्य न झाल्यास एक नोव्हेंबरपासून काम बंद करण्याचा इशारा दिला

महिला टॅक्सीचालक नक्षलग्रस्त आणि अभावग्रस्त भागातील पहिली महिला टॅक्सीचालक म्हणून किरण कर्मावार या युवतीची इंडिया बृक ऑफ रेकाईसने नोंद घेतली आहे

ए झाली आहे प्रवासी वाहतूक करणे हा किरणचे वडील रमेश कुर्मावार यांचा व्यवसाय होता काही महिन्यांपूर्वी त्यांच्या पायाला अपघातामुळे दुखापत झाली

नक्षल्यांच्या सावटात कडेकपारीतून ड्रायव्हींग करणाऱ्या किरणची इंडिया ब्रुक ऑफ रेकॉर्ड्सने नोंद घेतली अलीकडेच तिला एका ऑनलाईन समारंभात हा प्रस्कार बहाल करण्यात आला